किरकोळ अपवाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली

शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात मतदानाचं प्रमाण अधिक राहिलं औरंगाबाद जिल्ह्यात औरंगाबाद मध्य औरंगाबाद पूर्व आणि औरंगाबाद पश्चिम या तीन शहरी मतदार संघांच्या तुलनेत पैठण सिल्लोड कन्नड आणि फुलंब्री या ग्रामीण भागात मतदानाचं प्रमाण अधिक दिसून आलं

पावसाळी वातावरणाचाही मतदानावर परिणाम झाला सकाळी सात वाजता मतदान सुरू झालं तेव्हा उस्मानाबाद बीड लातूर तसंच नांदेड जिल्ह्यात अनेक भागात पाऊस सुरू होता त्यामुळे या चारही जिल्ह्यात सकाळच्या सत्रात मतदान संथगतीने सुरू होतं उस्मानाबाद मतदार संघात सकाळी नऊ वाजेपर्यंत फक्त अडीच टक्के मतदान झालं होतं मात्र अकरा वाजेनंतर जवळपास सगळीकडचाच पाऊस थांबला आणि मतदार मतदानासाठी घराबाहेर पडल्याचं पहायला मिळालं दिव्यांग मतदारांसाठी प्रशासनानं मोफत वाहनांची व्यवस्था केली होती तर ज्येष्ठ मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी स्काऊट गाईर्डच्या विद्यार्थ्यांनी मदत केली

नांदेड उत्तर मतदारसंघात व्हीव्हीपॅट यंत्र बंद पडलं होतं नवीन यंत्र लावण्यात आल्यावर सुमारे एक तास उशीरा मतदान सुरु झालं हिंगोली जिल्ह्यात मतदान यंत्रात बिघाड झाल्याच्या चार तक्रारी आल्या वसमत मतदार संघात परळी दशरे कळमनुरी शहरातल्या महात्मा ज्योतिबा फुले मतदान केंद्र सेनगाव तालुक्यात सापडगाव आणि बाभूळगाव इथे मतदान यंत्र बंद पडल्याच्या तक्रारी आल्या जालना जिल्ह्यात घनसावंगी मतदार संघातल्या शिवणगाव इथं एका केंद्रावर मतदान यंत्र दीड तास बंद पडलं होतं औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातही व्ही व्ही पॅट यंत्र बंद पडल्याच्या तेरा तक्रारी आल्या मात्र या सर्वच ठिकाणी किरकोळ दुरुस्ती किंवा यंत्र बदलल्यावर मतदान पुन्हा सुरळीत सुरू झाल

घनसावंगी भोकरदन मतदार संघातल्या काही केंद्रावर मतदान यंत्रात बिघाड झाल्यामुळे मतदान प्रक्रिया तास भर थांबविण्यात आली होती

याबाबत अधिक माहिती आमच्या वार्ताहराकडून

मात्र वडवणीच्या तहसीलदार सुरेखा स्वामी यांच्या निर्देशानंतर या मतदारांसाठी होडीची व्यवस्था करण्यात आली त्यामुळे या मतदारांना मतदान करता आलं तत्काळ कार्यवाही करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं बीडचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी अभिनंदन केलं आहे

मतदानानंतर प्रतिक्रिया देताना गौरी या तृतीयपंथी मतदारानं नांदेड शहरातल्या सर्व तृतीयपंथीयांची नाव मतदार यादीत नोंदवून घ्यावीत तसंच त्यांना घर शिधापत्रिका मोफत आरोग्य तपासणी आदी सुविधा मिळाव्यात अशी मागणी केली हिंगोली जिल्ह्याच्या कळमन्री तालुक्यातल्या करवाडी इथल्या ग्रामस्थांनी करवाडी ते नांदापूर रस्त्याच्या मागणीसाठी विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला सुमारे पावणे दोनशे लोकसंख्येच्या या गावाने यापूर्वीही पंचायत समिती जिल्हा परिषद तसंच लोकसभा निवडण्कीच्या मतदानावर बहिष्कार घातला होता रस्ता होईपर्यंत मतदानावर बहिष्कार घालत असल्याचं निवेदन ग्रामस्थांनी प्रशासनाला दिलं होतं मात्र प्रशासनानं यापूर्वीही दखल घेतली नव्हती कालही प्रशासनानं आपली दखल घेतली नसल्याचं इथल्या ग्रामस्थांनी सांगितलं

मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं औरंगाबाद मध्य मतदार संघात राष्टवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार कदीर मौलाना आणि एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्यात धक्काबुक्की झाली दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्यानं पोलिसांना लाठीमार करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवावं लागलं त्यानंतर रात्रीच्या सुमारास उमेदवार कदीर मौलाना अज्जू पैलवान आणि ओसामा कदीर मुल्ला यांना अटक करण्यात आली जालना जिल्ह्यातल्या बदनापूर मतदार संघात जामखेड इथं मतदान प्रतिनिधीला बोलण्याच्या कारणांवरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये मारहाण झाली यामध्ये तीन जण जखमी झाल्याचं वृत्त आहे नांदेड दक्षिण मतदार संघात माजी नगरसेवक ईश्वर येमूल यांना अज्ञात लोकांनी मारहाण केली तर देगलूर विधानसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची तक्रार आहे भोकर विधानसभा मतदारसंघातल्या रोहिपिंपळगाव इथंही काँग्रेस पक्षाच्या कार्यकत्यांनी भाजप कार्यकर्त्यांना मारहाण केली त्यामुळे मतदान काही काळ बंद पडलं होतं बीड मतदार संघात शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांचे कार्यकर्ते आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांत वाहनांमध्ये भरून मतदार आणल्यावरून किरकोळ वाद झाला पोलिस तसंच दोन्ही उमेदवारांनी घटनास्थळी निर्माण झालेला तणाव द्र केल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं

शहरात वसंत टेकडी भागात वाहनांच्या तपासणी दरम्यान एका वाहनात दोन खोक्यांमध्ये सुमारे दीड किलो सोनं तर जवळपास सात किलो चांदी आणि दहा भेटवस्तू आढळल्या

संसदीय कामकाज मंत्रालयानं काल ही माहिती दिली

तीन सामन्यांच्या या मालिकेत भारतानं या आधीच दोन शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे

या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार मायजीओव्ही ओपन फोरमवर किंवा नरेंद्र मोदी अॅप वर नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे